या विधेयकात राज्यसभेनं काही दरूस्त्या सुचवल्यामुळे मंजुरीसाठी हे विधेयक पुन्हा लोकसभेत मांडलं जाणार आहे वाहतुकीचे नियम मोडल्यास किमान चार पट तर कमाल दहापट दंड आकारण्याची तरतूद या विधेयकात आहे

न्यायमूर्ती एस ए बोबडे न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या पीठानं महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरकारला हे निर्देश दिले यासाठी आवश्यक असल्यास कायद्यात सुधारणा करण्याची सूचनाही न्यायालयानं केली या टॅक्सी सेवेच्या नियमनासंदर्भात काय करता येईल याबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं याचिकाकर्त्याना दिले आहेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मध्कर पिचड शिवेंद्रराजे भोसले वैभव पिचड संदीप नाईक चित्रा वाघ तसंच काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला मुंबईत एका छोटेखानी समारंभात या सर्वांचं स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात काही जागांची अदलाबदल केली जाईल

राज्यातल्या ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीच्या शिफारशीनुसार योग्य निर्णय घेण्यात येईल असंही म्ख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या विजय संकल्प जाहीर सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रा सुरू होईल

बँनर्जी यांना ईव्हीएमविरोधी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं असल्याचंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं

ते काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते

अत्याध्निक स्वयंचलित यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटीक्समुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती होत असून डॉक्टरांची अनेक कामं या माध्यमातून होतील असं त्यांनी सांगितलं

या निमित्तानं मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचं छायाचित्र असलेल्या एका टपाल तिकीटाचं प्रकाशन केलं जाणार आहे राज्यात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या वतीनं आज साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री चित्रण या विषयावर साहित्यिक डॉ संजीवनी तडेगावकर यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे

या निमित्त आज ठिकठिकाणी अभिवादन सभांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

बीड जिल्ह्यातल्या गेवराईमध्ये विविध योजनांचा आढावा घेताना काल ते बोलत होते जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमार्फत नियोजन आराखड्यामध्ये याचा समावेश करून सदर योजना नोव्हेंबर अखेर पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी दिले

दक्षिण मध्य रेल्वेकड्रन ही माहिती देण्यात आली

पुणे बंगळूरू महामार्गावर काशीळ गावानजिक हा अपघात झाला

काल मध्यरात्रीनंतर ही द्र्घटना घडली मृतांमध्ये दोन पुरुष दोन महिला आणि तीन लहान मूलांचा समावेश आहे हे सर्वजण कर्नाटकातल्या मदिहोळ देहरी इथले रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

काल द्पारी कामकाजाच्या वेळेत ही दुर्घटना घडली जखमींपैकी दहा जणांना सोलापूर इथं उपचारांसाठी हलवण्यात आलं असून सात जणांवर करमाळा इथं कुटीर रूग्णालयात उपचार सुरू आहेत पाच किरकोळ जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

गंगापूर धरणातून सध्या पाच हजार तीनशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे